आयुष्यमान भारत योजनेचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण

भारतीय सेना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे असं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं

पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कायक्रमातंगत ब्लडाणा जिल्ह्यात दोन यूनीट उघडण्यात येणार

नागप्रसह राज्यभरात गणेशोत्सवाची सांगता आय्रष्यमान भारत ही योजना सर्वे संतु निरामय या ऋषीमुनींनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे आपल्या देशातील दरिद्री नारायणाच्या सेवेची ही संधी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलं त्यांच्या हस्ते आज या योजनेचं उद्घाटन झारखंडमधील रांची इथं झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं प्रसारित करण्यात आलं आयुष्यमान भारत योजनेसारखी योजना जगात कुठेही नसून आरोग्य क्षेत्रात या योजनेम्रळं आम्रलाग्र बदल घड्रन येणार असल्यांचही त्यांनी सांगितलं स्वास्थ्य आपका साथ हमारा हे या योजनेचं घोषवाक्य आहे यावेळी श्री मोदी यांनी झारखंड इथल्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या कोनशिलेचंही अनावरण केलं नागपूर इथंही या योजनेचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालं आयुष्यमान भारत ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना असल्याचं सांगून गरीबांना उत्तम आरोग्य देण्याचा या योजनेचा हेतू असल्याचं त्यांनी विशेषत्वानं नमूद केलं या योजनेत कर्करोग मानसिक रोग यावर देखील उपचार करण्यात येतील असंही ते म्हणाले

ही योजना पूर्णपणे निःशुल्क असून राज्यातील महात्मा फूले जन आरोग्य योजनेसेाबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या डसॉ एव्हिएशन कंपनीचा भागीदार म्हणून रिलायन्स कंपनीची निवड करण्यात भारत आणि फ्रान्स दोव्ही देशांचा सहभाग नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे या कंपनीनंच मेक इन इंडिया मोहिमेत श्री अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड केली असून याबाबत फ्रान्सच्या माजी राष्ट्रपर्तींनी केलेल्या विधानाचं फ्रान्स सरकारनं खंडन केलं असल्याचं श्री जेटली यांनी फेसब्रकवरच्या संदेशात सांगितलं भारतीय भागीदाराची निवड करण्याचं फ्रेंच कंपन्यांना स्वातंत्र्य असतं असंही फ्रान्स सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या स्रचना आणि विचार एक आठ शूल्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे भारतीय सेना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे असं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे

सरकारचं परराष्ट्र धोरण स्पष्ट असून दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही पाकिस्ताननं भारताविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवायांना पायबंद घातला पाहिजे असंही लष्कर प्रमुख म्हणाले आज नागपूरस्थित जामठा इथं नवनिर्मित विश्व शांती सरोवराचं उद्घाटन ब्रम्हाक्रमारीज च्या म्रख्य प्रशासिका योगिनी दादी जानकी यांच्या हस्ते झालं

र्णाकडनीच्या आजारानं ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कायक्रातंगत ब्लडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टयात येत असलेल्या जळगाव जामोद आर्गाण वरवंड बकाल इथं डायलेसीसचे दोन यूनीट उघडण्यात येणार आहे

देशपातळीवर यापूर्वाच पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कायक्रम जाहौर करण्यात आलेला असून त्यातंगत शहरों आर्माण उर्पावभागीय स्तरावर आता हा कायक्रम रार्बावण्यात येत आहे ब्लढाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात या योजनेचा दहा हजार व्यक्तींनी लाभ घेतला असून या जिल्ह्यात वाढत्या र्फिर्द्रानग्रस्त रुग्णांचीसंख्या पाहता हा कायक्रम उपयुक्त ठरणारा आहे आज अनंतचतुर्दशी दहा दिवसांच्या गणेश उत्सवानंतर आज राज्यात सर्वत्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे राजधानी मुंबईसह नागपूर आणि सर्वच प्रमुख शहरांमध्ये गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे या विसर्जन मिरवणुकीत चोख पोलीस बंदोबस्त वाहतुक नियंत्रण कृत्रिम तलावांची निर्मिती निर्माल्य संकलन या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे

विदर्भात सर्वत्र गणेश विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात येत असून वाशिम बुलडाणा खामगाम इथं पारंपारिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्यात आली धुळे जिल्ह्यातील मिरवणुकीत हिंदु मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वर्ध्यामध्ये पर्यावरणपुरक गणपती मुर्ती विसर्जनावर यंदा विशेष भर देण्यात आला असून त्यासाठी स्वयंसेवकाकडून विसर्जनाच्या ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे पत्रकार क्लब ऑफ नागपूर इथं आज अनंत चतूदशीच्या दिवशी जिम आर्ाण प्रेस कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन नागपूरचे पालक मंत्री श्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते संपन्न झालं

या पत्रकार क्लबला देखील नागपुरातील एक महत्त्वाचं कद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगगतलं तसंच पत्रकार क्लबची र्नामती होण्यात ज्यांची र्नाण र्विशेष करून म्ख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांचे आभार मानले स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारनं सुरू केलेलं राष्ट्रीय स्तरावरचं अभियानं आहे या अभियानाला दोन ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जव्मदिवशी स्ररूवात झाली

या अभियानाचे लाभार्थी

अपघातातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

वार्गशम जिल्हयातील भरजहागीर येथील र्पिकअपमध्ये दहा ते बारा जणजात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला लोणार तालुक्यातील ब्राह्मण र्चिकना गावाजवळ लक्झरो बस व र्षापकअपमध्ये व जोरदार धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले

नागपूर शहरात होणाऱ्या अनेक रोजगार मेळाव्यांचा नंतर पाठप्ररावा होत नाही मात्र महापालिकेच्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर पाठप्रावा करून रोजगार उपलब्ध करून दिला जातो हा मेळवा खऱ्या अर्थानं समाजातील उपेक्षित घटकांना दिशा देणारा असल्याचं प्रतिपादन आमदार श्री सुधाकर कोहळे यांनी केलं महापालिका समाजकल्याण विभाग दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नगरी उपजीविका अभियानाच्या वतीनं रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सफाई कामगारांच्या कुटुंबातील सदस्य आणि दिव्यांगांसाठी आयोजित रोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते रोजगार उपलब्ध नसल्यानं शहरातील सव्वा तीन लाख अभियंते दुसऱ्या शहरात गेले ही परिस्थिती आता बदलायला हवी